मोदी यांनी आज नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारलेल्या इमारतींचं ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते संसदेच्या नव्या संरचनेत भारताच्या य्वा विचारांचं प्रतिबिंब दिसत असल्याचं ते म्हणाले

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते

नवी दिल्लीत डॉक्टर बी

या इमारती पर्यावरणपूरक असून त्यात एल ईडी लाईटसचा वापर पावसाचं पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था आणि सौर ऊर्जा यंत्रणेची सोय उपलब्ध करून दिली आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत आंतरराज्य प्रवासासंदर्भात राज्य सरकारनं आज नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या या सुचनांनुसार नवी दिल्ली राज्यस्थान गुजरात आणि गोवा राज्यातून विमानं तसंच रेल्वेनं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी स्वतःची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणं बंधनकारक असणार आहे या चाचणीनंतर ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अशाच प्रवाशांना आता महाराष्ट्रात प्रवेश करता येईल

विमान प्रवासाच्या बाबतीत जे प्रवासी चाचणी न करता प्रवास करतील त्यांना विमानतळावर उतरल्यावर तिथेच स्वखर्चानं ही चाचणी करावी लागेल यादृष्टीनं विमानतळांवर कोरोना चाचणीसाठीची सोय करावी तसंच ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान होईल अशा व्यक्तींचे पत्ते आणि संपर्काविषयीची माहिती विमानतळ व्यवस्थापकांनी घ्यावी असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत कोरोना चाचणी न करता प्रवास केलेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जावी आणि कोरोनाची लक्षणं नसतील अशांनाच राज्यात प्रवेश करू द्यावा असं राज्य सरकारनं सांगितलं आहे या नियमांन्सार ज्या प्रवाशांमधे कोरोनाची लक्षणं दिसतील अशांची रेल्वे स्थानकांवर अँटीजेन चाचणी केली जाईल अशा प्रवाशांवर कोरोना केंद्रात उपचार केले जातील या उपचारांचा खर्च संबंधित प्रवाशांना द्यावी लागेल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे या चार राज्यांमधून रस्ते मार्गानं राज्यात येणाऱ्या प्रवाशांकरता प्रवासापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक नसली तरी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची कोरोनाच्या लक्षणासंबंधी तपासणी करायचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत यासाठी राज्याच्या सीमेवरच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी यंत्रणा उभारावी अशी सूचना सरकारनं केली आहे या तपासणीत लक्षणं असलेल्या प्रवाशांची एंटीजेन चाचणी केली जाईल अशा प्रवाशांवर कोरोना केंद्रात उपचार केले जातील या उपचारांचा खर्च संबंधित प्रवाशांना द्यावी लागेल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे या नियम आणि सूचनांचं पालन होईल याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आय्क्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची असेल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे कोरोनाच्या प्राद्र्भावाम्ळे गेले आठ महिने बंद असलेल्या राज्यातल्या शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग काही जिल्ह्यांमध्ये आज सुरु झाले कोरोनाबाबतच्या परिस्थितीन्सार शाळा स्रू करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असून मूंबई महानगरपालिका क्षेत्र नाशिक प्णे पिंपरी चिंचवड तसंच अन्य काही महापालिका क्षेत्रातल्या शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचं शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांचा अल्प प्रतिसाद दिसला

शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्याची देखील चाचणी होणं गरजेचं असल्याचं मत काही शिक्षकांनी व्यक्त केलं

नऊ महिन्यांच्या स्ट्टीनंतर आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचा अल्प प्रतिसाद मिळाला

लातूर या जिल्ह्यांमध्येही शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सूरु झाल्याचे आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे दिवाळीनंतर राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली असल्यानं नागरिकांनी अधिक खबरदारीनं वागायची गरज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे ते आज जालना इथं बातमीदारांशी बोलत होते कोरोना प्रतिबंधांत्मक नियम न पाळल्याम्ळे रुग्णसंख्या वाढली याप्ढे नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

बाबासाहेब आंबोडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला मुंबईतल्या चैत्यभूमीवर गर्दी करू नये असं आवाहन म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला केलं आहे महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजन आणि व्यवस्थापनासंबंधी आज म्ख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन माध्यमातून आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते महापरिनिर्वाण दिनाला जनतेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता यावं यासाठी शक्य त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील कोणतीही कमतरता राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं सहा डिसेंबरला अन्यायांनी अभिवादनासाठी म्ंबईत येऊ नये असं आवाहन महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनंही केलं आहे या भूमिकेचंही म्ख्यमंत्र्यांनी स्वागत केलं महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर मानवंदना अभिवादन आणि दर्शनाचं थेट प्रक्षेपण विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन स्मारकावर हेलिकॉप्टरदवारे पृष्पवृष्टीचं नियोजन केलं आहे ते यशस्वी व्हावं यासाठी संबंधित यंत्रणांनी त्यांना दिलेल्या सूचनांन्सार कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले टाळेबंदीच्या काळातली वीज देयकं माफ करण्याचं आश्वासन मोडून महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत भाजपानं आज राज्यभरात वीज देयक होळी आंदोलन केलं म्ंबई भाजपा प्रभारी अत्ल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली इथं भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी भातखळकर यांना अटक केल्यानं आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याचं तसंच समतानगर पोलीस ठाण्याला घेरावही घातल्याचं भातखळकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे नवी म्ंबईत विविध ठिकाणी भाजपानं आंदोलन केलं वाशी इथल्या महावितरण कार्यालयाबाहेर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तर त्र्भे इथं भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी राज्य सरकार आणि महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणा देत प्रतीकात्मक वीज देयक फाडून त्याची होळी करण्यात आली लातूरमधे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ग्रुनाथ मगे यांच्या नेतृत्वा भाजपा कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी करून राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं उस्मानाबाद धुळे गडचिरोली वाशिम इथंही भाजपा कार्यकर्त्यांनी विज बिल होळी आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरप्रमध्ये येत असतात वारी कालावधीत पंढरप्रात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनानं पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटूंबरे चिंचोळी भोसे शेगाव द्माला लक्ष्मी टाकळी गोपाळपूर वाखरी कोर्टी गादेगाव शिरढोण आणि कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत अत्यावश्यक सेवा जीवनाश्यक सेवेतील आस्थापना आणि मंदिर समितीचे पासधारक अधिकारी कर्मचारी यांना यातून वगळलं आहे या आदेशाचं उल्लंघन करणार्यावर कायदयान्सार कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांदयाचे घसरले

देशाचा परदेशी चलन साठा आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे

संपूर्ण जग नव्या भारताकडे आदर आणि विश्वासानं पाहत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्याच्या भरतीला आघाडी सरकारनं स्थगिती दिल्याचा खोटा प्रचार सध्या स्रू आहे असा आरोप उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला आहे प्णे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातल्या प्रचारासाठी सांगली इथं झालेल्या संय्क्त प्रचार मेळाव्यात ते बोलत होते निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल असंही ते यावेळी म्हणाले कोवीड महामारीमुळे विधिमंडळाचं एक अधिवेशन होऊ शकलं नाही त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या याचा अर्थ आम्ही भरतीला स्थगिती दिली असा होत नाही असं ते म्हणाले पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं अर्थकारण आणि बेरोजगारी हे प्रश्न बिकट बनले आहेत तेव्हा ते सोडवायला प्राधान्य दिले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं मुंबईच्या गोवंडी भागातून आठ अल्पवयीन मुलींसह एकूण एकवीस तरुण मुली बेपत्ता होण्याच्या वृताची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहन त्यांनी या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी सूचना केली आहे या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी आपण केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा तसंच यामागे मानवी तस्करीची शक्यता तपासून पाहावी असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगानं दिले आहेत